उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असल्याचं हिंदु्स्तान समाचार या वृत्तसंस्थेनं आज दिलेल्या बातमीत म्हटलं आहे ही रक्कम तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत

दरम्यान हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालक पथारी व्यावसायिक आणि घरग्ती कामगारांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यात यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ऑक्सिजन ऑक्सिजन वितरणातील गैरप्रकार रोखण्याबरोबरच ऑक्सिजनचा वापर हा योग्य पद्धतीने होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन वापराचं लेखा परीक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन एका खासगी संस्थेची नियुक्ती करणार आहे ऑक्सिजन वापराच्या लेखा परीक्षणासाठी जिल्हा प्रशासनानं नऊ सदस्यांची समिती नेमली आहे मात्र प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे वितरणातील काळाबाजार थांबविण्यासाठी रिफिलर्स चालकांना दररोजचा पुरवठा आणि वितरण याबाबतची माहिती गुगल फॉर्मवर तहसीलदाराकडे देण बंधनकारक करण्यात आलं आहे अजित पवार ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन बारामतीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा रेमडीसीवर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा

बारामतीमध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते नाना पटोले कोरोना रुग्णांना ऑक्सिजनरेमीडीसीवीर प्रवण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून पुण्यातील केंद्रांना ऑक्सिजन कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली

व्यापारी मागणी राज्यात अत्यावश्यक सेवा वगळून इतर वस्तूचा व्यवसाय करणाऱ्याची दुकानं पूर्णपणे बंद आहेत अशा परिस्थितीत बंदी असूनही ई कॉमर्स कंपन्या त्यांचा व्यवसाय सुरू ठेवत आहे याविरुद्ध प्रशासनानं त्वरित कारवाई करावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघानं आज केली याविषयीचं निवेदन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयालाही दिलं आहे या कंपन्यांवर कारवाई करायची नसेल तर आम्हाला व्यापाराला परवानगी द्या अशी मागणीही पुणे व्यापारी महासंघानं केली आहे

रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या रक्तदानामुळे दैनंदिन रक्ताची गरज भागून सध्या राज्यामध्ये अतिरिक्त रक्त साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ अरुण थोरात यांनी आज दिली

आजही सहाशे नोंदणीकृत लाभार्थींनी लस घेतली परदेशी विद्यार्थी हवाई वाहतुकीवरील निर्बंधांमुळं पुण्यातच अडकून पडलेल्या परदेशी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आणि तत्सम प्रावा नसल्यानं हे विद्यार्थी कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासूनही वंचित राहिले आहेत या प्रकरणी तातडीनं स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनानं घेतली आहे

नमस्कार